लसीकरण जगातल्या सर्वात मोठ्या लशीकरण मोहिमेचा शूभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे करण्यात आला

मोहिमेसाठी सर्व देशवासीयांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या नवी दिल्लीतल्या एमस मध्ये पहिली लस एका स्वच्छता कर्मचाऱ्याला देण्यात आली

आपल्या जागतिक तोडीच्या तंत्रज्ञानामुळे आणि वैज्ञानिकांच्या अहोरात्र परिश्रमामुळे कोरोंना वर ची मेड इन इंडिया असलेली लस खूपच लवकर उपलब्ध झाली याचा आपल्याला अभिमान आहे असं पतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारतीय लस ही अन्य लशींपेक्षा स्वस्त असूनही तितकीच प्रभावी आहे

माणूसकी सारख्या अनेक महत्वपूर्ण सिद्धांतांवर आपल्या लसीची निर्मिती करण्यात आली आहे असं मोदी म्हणाले

सुरुवातीला डॉक्टर्स नर्स अशा कोरोंनाच्या थेट संपर्कात येणाऱ्या लोकांना लस दिली जाणार आहे

लसीकरणाचा सर्व खर्च सरकारने उचलला आहे आपण सर्व राज्यांच्या सहकार्याने देशाच्या कानाकोपऱ्यात लसीकरणाची रंगीत तालीम घेतली आहे नोंदणी पासून ट्रॅकिंग पर्यंतची सर्व व्यवस्था आपण पडताळून पाहिली आहे असं त्यानी सांगितलं

तोपर्यंत मास्क लावणे सुरक्षित अंतर राखणे आणि स्वच्छता पाळणे अत्यंत गरजेचे आहे एवढ मोठं लसीकरण अभियान या आधी कधीही झालेलं नाही

आपले लस वेज्ञानिक आणि आपल्या आरोग्य सेवा यावर पूर्वीपासूनच सर्व जगाचा विश्वास आहे

आपली लस ही साठवणुकीपासून ते त्याच्या वाहतुकीपर्यंत देशातील परिस्थितीला पूर्णपणे अनुकूल अशी आहे आपण आपला आत्मविश्वास कधीही कमी पडू देणार नाही

पी पी ई किट पूर्वी आयात केली जात होती आता आपण त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यातही करतो आहोत

या कठीण काळात आपल्याला अनेक वाईट अनुभव आले बलिदान दिलेल्या कोरोंना योध्याना आज आपण एका प्रकारे आदरांजली वाहतो आहोत आणि थोडसं ऋण मुक्त होत आहोत लसी बाबत अनेकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आपली लोकसंख्या आपली कमजोरी नसून ताकत असल्याचं आपण सर्वांचा सहभाग आणि संवेदनशीलतेतून आणि संयमाने सिद्ध केलं आहे असं ते म्हणाले

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासन प्रभावित क्षेत्रामध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करत आहे हारडा जिल्ह्यातील रहाटगाव मध्ये बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे आढळले

गडकरी अभिवादन थोर विचारवंत समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे साध्र वासवानी आणि शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या पूण्यतिथीनिमित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे साधू वासवानी आणि शरतचंद्र चड्टोपाध्याय यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन असं आपल्या ट्वीट संदेशात गडकरी यांनी म्हटलं आहे

मामूजू शहराच्या माजीन जिल्ह्यातल्या मैदानावर आपत्कालीन रुग्णालय व्यवस्था उभी करण्यात आली असून जखमीवर उपचार सुरू आहेत भूकंपग्रस्त लोकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे ब्रिस्बेन ब्रिस्बेन कसोटीत आज दुसऱ्या दिवशीचा बराचसा वेळ पावसामुळे वाया गेला

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पूजारा खेळत आहेत

सिडनी कसोटी अनिर्णित राहिली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार